स्वामी चिद्दवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या किंडल आवृत्तीचं प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आपल्या वैज्ञानिकांनी अत्यंत कमी वेळेत कोविड लस बनवली आणि भारतीय बनावटीची लस आज संपूर्ण जगात पाठवली जात आहे ही गर्वाची बाब असल्याचं पंतप्रधान म्हणाले भगवद्गीता हे ज्ञानाचं सर्वात मोठं माध्यम असून विचारांचा खजिना असल्याचं त्यांनी नमूद केलं ई प्स्तकं युवकांमध्ये प्रचलित असून गीते मधले महान विचार युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न असल्याचं पंतप्रधान म्हणाले

ग्रामीण भागातील जाळं भक्कम करणं आणि पीएम वाणी समर्थित कम्यूनिटी वाय फाय सेवा प्रवण्यासाठी सहयोगातून ब्रॉडबॅड सेवांकरता रेलटेलनं द्रसंचार विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली द्रसंचार विभागानं हा प्रस्ताव सुरु करण्याच्या अवधीनुसार पुढील वायफाय सुविधांची व्याप्ती वाढवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं

जिल्ह्यात रॅपिड एन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तफावत आढळून आली आहे तर काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवत नसल्याचं आणि त्यांनी दिलेले काही अहवाल हे बनावट असल्याच लक्षात आल्यान ही कारवाई करण्यात आली

समिती चार महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल असंही त्यांनी सांगितलं भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधानसभा सदस्य नाना पटोले सुनील प्रभू उदयसिंग राजपूत बालाजी कल्याणकर संग्राम थोपटे आशिष शेलार नितेश राणे अतुल भातखळकर समीर क्णावर आणि नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे

सर्व नागरिक तसंच आस्थापनांनी या टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत

नियमभंग करणाऱ्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या

सध्या दररोज सुमारे तीन हजार क्विंटल आवक होत असून ती पुढे वाढतच जाणार आहे त्यामुळे कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत गेल्या आठ दिवसांत कांद्याचे दर सरासरी एक हजार रूपयांनी कमी झाले आहेत कांद्याची निर्यात कमी होत असून देशांतर्गत मागणी कमी झाल्यानेही भाव कमी होत असल्याचं बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितलं

त्यांच्याविरुद्ध अहमदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन पत्रासोबत अपलोड केलेला फोटो आणि स्वाक्षरी कागदपत्र पडताळणीवेळी सादर केलेला फोटो स्वाक्षरी आणि परीक्षा केंद्रावर उमेदवाराचा घेण्यात आलेला फोटो आणि स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याची बाब समोर आली आहे काही उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचंही निवड समितीच्या निदर्शनास आलं आहे

हेमा पिंपळे यांनी काल आंदोलन केलं दरवाढीच्या निषेधात त्यांनी घोड्यावर न्यायालयात येत हे आंदोलन केलं या वाढत्या भाववाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाला असुन वाहनधारकांना वाहने परवडत नसल्याचं त्या म्हणाल्या